कोरोना निर्बंधाचं काटेकोर पालन करत हरिद्वार मध्ये कुंभमेळा सुरू पश्चिम बंगालआसामतामिळनाडूपुददूचेरी आणि केरळमध्ये निवडणूक प्रचार जोरात

तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये काल एकही बाधित आढळला नाही महाराष्ट्र लसीकरण इंट्रो महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे राज्यात लसीकरणाच्या संख्येनं वेग घेतला आहे ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तान्त आमच्या प्रतिनिधीकडून

आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून शैलेश पाटीलसह अंकिता नरवणे पुणे

काल हर की पौडी घाटावर भाविकांची उपस्थिती तुरळकच होती उपस्थित भाविकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत गंगास्नान केलं उत्तराखंड सरकारनं कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता जारी केली आहे त्यानुसार कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल दाखवल्याशिवाय कुंभमेळ्यात प्रवेश देण्यात येत नाही कुंभमेळ्यातलं पहिलं शाहीस्नान काल झालं

निवडणूक पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी निवडणुक प्रचाराला वेग आला आहे बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस मधील नेते विविध ठिकाणी प्रचार करणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कूचबिहार आणि अलीपुरद्वार मधल्या प्रचारसभेत सहभागी होणार असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील याच भागात परंतु इतर तीन ठिकाणी प्रचारसंभाना संबोधित करणार आहेत तर संयुक्त मोर्चाचे नेतेदेखील प्रचारसभा घेणार असून रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत

भाजपा अध्यक्ष जे पी नड्डामुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल तर काँग्रेसकडून प्रियंका गांधीरिपून बोरागौरव गोगोई आदि नेते उद्या विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत दरम्यान करीमगंज जिल्ह्यातील्या रताबरी विधानसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत मतदानानंतर मतदान यंत्रे खाजगी वाहनाने नेली जात होती त्या पार्श्वभमीवर आयोगाने हे आदेश दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतल्या मदुराई इथं प्रचारसभेत सहभागी होणार आहेत त्याचबरोबर मोदी आज दुपारी केरळमधल्या तिरूवअनंतपुरम इथल्या कोणी इथं जनतेला संबोधित करणार असून त्यानंतर ते कन्याकुमारी इथं प्रचार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

पुददूचेरी इथही विविध पक्षांकडून प्रचार सुरू असून तिथे लहान मुलांचा प्रचार कार्यात सहभाग घेतला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं प्रचारामधे मुलांचा वापर करू नये अशा सूचना राष्ट्रीय बाल कल्याण आयोगाने राजकीय पक्षांना दिल्या आहेत जग कोरोना लसीकरण पूल सारंग जगातल्या गरीब देशांना लस पुरविण्यासाठी सुरू केलेल्या कोव्हॅक्स सुविधा केंद्रासमोर लशींची मोठ्या प्रमाणावर होत असलेली मागणी पूर्ण करताना अडचणी येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी काल सांगितलं

दरम्यान कोरोना विषाणूच्या उगमाबाबत प्रसिध्द झालेल्या अहवालाचं तज्ज्ञांकडून विश्लेषण करण्याचं काम सुरू असल्याचंही घेब्रेयेसूस यांनी सांगितलं चीनमधल्या वुहान इथं जाऊन आंतरराष्ट्रीय पथकान कोरोना विषाणूच्या उगमाबाबत तपासणी करून अहवाल तयार केला आहे करवसुली मार्च महिन्यातील वस्तू आणि सेवाकराची विक्रमी वसुली हे अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सकारात्मक बदलांचं प्रतिक असल्याचं मत केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी व्यक्त केलं आहे तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि वित्तिय सुधारणांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं बजाज यांनी आज ए एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे अर्थव्यवस्थेतले सकारात्मक बदल यापुढेही सुरू राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अर्थव्यवस्थेतली सुधारणा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे असं ते म्हणाले

पुरेशा वैद्यकीय सुविधा आपण निर्माण केल्या आहेत आणि आता लसही उपलब्ध आहे असं ते म्हणाले म्यानमार आरोप म्यानमारमधल्या लष्करी राजवटीनं इथल्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांच्यावर गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप ठेवला आहे स्यु की त्यांचे तीन सहकारी आणि त्यांचे आर्थिक सल्लागार यांच्यावर गेल्याच आठवड्यात हे आरोप ठेवण्यात आले होते त्याबाबतची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली

स्यु की यांच्यावर आधीही काही आरोप ठेवण्यात आले आहेत यामध्ये बेकायदा वॉकी टॉकी बाळगणे कोरोना नियमांचा भंग करणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण होईल अशी माहिती प्रसिध्द करणे या आरोपांचा समावेश आहे

म्यानमारमध्ये लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारच्या हातून लष्करानं सत्ता काढून घेतल्याच्या घटनेला काल दोन महिने पूर्ण झाले तैवान तैवानच्या पूर्व किनाऱ्या लगत धावणाऱ्या रेल्वेचा आज सकाळी भीषण अपघात झाला आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार